मिशन कर्मयोगी अर्थात् नागरी सेवा क्षमता उभारणीसाठी राष्ट्रीय कार्यक्रमाला केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली या कार्यक्रमात नागरी सेवा कर्मचाऱ्यांसाठी क्षमता उभारणीचा पाया रचला जाईल जेणेकरुन ते भारतीय संस्कृतीत रुजलेले राहून जगभरातील सर्वोत्तम पद्धती देखील शिकतील मिशन कर्मयोगीमध्ये भारतीय नागरी सेवकांना अधिक कल्पकशील रचनात्मक सृजनात्मक नवोन्मेषक सक्रिय व्यवसायकुशल प्रागतिक उर्जावान सक्षम पारदर्शक आणि तंत्रज्ञानाभिमुख बनवण्याचा उद्देश आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बातमीदारांनी आज ही माहिती दिली ऐकूया याबाबत अधिक वृत्तांत या संस्थात्मक आकृतीबंधामध्ये पंतप्रधानांची सार्वजनिक मनुष्यबळ परिषद क्षमता उभारणी आयोग अंकीय संपत्तीची मालकी आणि संचालनासाठी विशेष उद्देश संस्था आणि ऑनलाईन प्रशिक्षणासाठी तंत्रशास्त्रीय मंच आणि कॅबिनेट सचिवांच्या नेतृत्वातील समन्वय कक्ष यांचा समावेश राहील निवडक केंद्रीय मंत्री मुख्य मंत्री नामवंत सार्वजनिक मनुष्य बळ तज्ञ विचारवंत जागतिक विचारवेत्ते आणि सार्वजनिक सेवेतील पदाधिकारी यांचा समावेश सार्वजनिक मनुष्यबळ परिषेदत राहणार असून ते नागरी सेवांची सुधारणा आणि क्षमता उभारणीच्या कामाला धोरणात्मक दिशा देतील सहयोगात्मक आणि सह भागिदारी तत्वावर क्षमता उभारणीच्या परिस्थितीकीचे व्यवस्थापन आणि नियमन करण्यात एकसमान दृष्टिकोण असावा याची खात्री करण्याच्या उद्देशाने क्षमता उभारणी आयोग यात प्रस्तावित केला आहे

या संपूर्ण कार्यक्रमासाठी एक विशेष उद्देशाची संस्था स्थापन करण्यात येईल

नवी दिल्लीहून नसीम आणि सुपर्णासह मनोज क्षीरसागर पुणे

याबद्दल माहिती देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग म्हणाले की डोगरी हिंदी आणि काश्मिरी यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये अधिकृत भाषा म्हणून समाविष्ट करण्याची लोकांची दीर्घकालीन मागणी होती आणि समानतेच्या भावनेच्या दृष्टिनेही ती योग्यच होती जपानी बाजारपेठेसाठी भारतीय वस्त्रे आणि कपड्यांची गुणवत्ता सुधार आणि चाचणीकरिता भारत आणि जपाननं सामंजस्य करार करण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे या करारामुळे जपानमधील मेसर्स निस्सेनकेन गुणवत्ता मूल्यांकन केंद्राला याकामी वस्त्र समिती नियुक्त करता येईल ही समिती वस्त्र आणि कपड्यांसाठी भारतातील चाचणी आणि तपासणी सेवेसाठी सहकार्य करेल भूगर्भशास्त्र आणि खनिज स्रोतांमधील सहकार्यासाठी भारत आणि फिनलंड दरम्यान सामंजस्य करारासही सरकारनं मंजुरी दिली आहे या करारामुळे उभय देशांमधील वैज्ञानिक संबंध सुदृढ करण्याच्या उद्देशाने भूगर्भशास्त्री प्रशिक्षण खनिजांचे निदान आणि सुयोग्यतेचे विश्लेषण करण्यास सुविधा होणार आहे

निम्न मध्यम अर्थव्यवस्था असलेला भारत जगातील तिसरा सर्वात नवोन्मेषक देश ठरला आहे

आयआयटी दिल्ली आणि मुंबई आयआय़एस बंगलुरु आणि अन्य सर्वोच्च वैज्ञानिक प्रकाशनांमुळे भारताला हे स्थान मिळाल्याचं या अहवालात नमूद केलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवा भारत हा नवोन्मेषाचा भारत बनत असल्याचं जावडेकर यांनी एका ट्विट संदेशात म्हटलं आहे

सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना वेळेवर पैसे मिळण्याची खात्री करण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक हस्तक्षेप केले आहेत

केंद्रीय उपक्रमांच्या प्रमुखांकडे याबाबत सक्रियतेने पाठपुरावा करण्यात आला आहे पैसे चुकते करण्याबाबतचा अहवाल सोपा नियमित आणि विनासायास करण्यासाठी एक समर्पित ऑनलाईन रिपोर्टिंग नमुना तयार करण्यात आला असून त्यात मासिक पेमेंट्स आणि प्रलंबित पेमेंट्सची माहिती असेल

सर्व मंत्रालयं विभाग सार्वजनिक उपक्रम आणि सरकारच्या अन्य सर्व संस्थांनी डिजिटल आणि ऑनलाईन पद्धतींचा वापर करण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धती स्विकारायच्या आहेत वित्त मंत्रालयानं सांगितलं की कॉफी टेबल पुस्तकांचं प्रकाशन देखील थांबवलं जाईल आणि ई बुक्सच्या वापराला प्रोत्साहन दिलं जाईल

यामुळे कोट्यवधी भारतीय मोबाईल आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या हितांचं रक्षण होणार आहे ऐकूया याबाबत अधिक माहिती भारतीय सायबरस्पेसची सुरक्षितता अबाधित राखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तत्रज्ञान मंत्रालयाकडे विविध स्रोतांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत यामध्ये वापरकर्त्यांचा डाटा चोरून तो भारताबाहेर असलेल्या सर्वर्सना अनधिकृत पद्धतीने पाठवम्यासाठी अँड्रॉईड आणि आयओएस मंचांवर उपलब्ध काही मोबाईल ऍप्सचा गैरवापर केल्याच्या तक्रारीचा समावेश आहे मंत्रालयानं एका निवेदनात सांगितलं की या डाटाचं संकलन त्याचं शोधकाम आणि प्रोफायलिंग भारताच्या सुरक्षेला बाधक घटकांद्वारे करण्यात येत असल्यानं ते अखेरीस भारताच्या सार्वभौमतेला मारक ठरणारं आहे भारतासाठी ही अतिशय गंभीर बाब असून त्यावर तातडीनं उपाय कऱण्याची आवश्यकता आहे गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्रानं देखील या बनावट ऍप्सवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे भारतीय संसदेच्या आतील आणि बाहेर विविध सार्वजनिक प्रतिनिदींनी देखील अशाच प्रकारची चिंता व्यक्त केली असल्याचं मंत्रालयानं सांगितलं नवी दिल्लीहून आनंद यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडच्या मन की बात कार्यक्रमात आत्मनिर्भर भारताला चालना देण्यासाठी देशातर्गत विकसित ऍप्सना समर्थन देण्याचं नागरिकांना आवाहन केल होतं असं जावडेकर यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे यापैकी कुटुकी किड्स लर्निंग ऍप चिंगारी ऍप आस्क सरकार ऍप स्टेप सेट गो ऍप यांची काही उदाहरणं मोदी यांनी सांगितली होती भारतातून केल्या जाणाऱ्या वस्तु निर्यात योजनेखाली एकंदर बक्षीसांवर मर्यादा घालण्यात आली आहे

देशभरातील प्राविण्यप्राप्त मुले व्यक्ति आणि संस्थांना पुरस्कृत करण्यासाठी प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांची स्थापन करण्यात आली आहे हे पुरस्कार बाल शक्ती आणि बाल कल्याण या दोन श्रेणींमध्ये देण्यात येतात दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या आधीच्या आठवड्यात राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात हे पुरस्कार देण्यात येतात पंतप्रधान देखील पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करतात

नवोन्मेष अध्ययन क्रीडा कला आणि संस्कृती समाज सेवा आणि शौर्य यांच्यासह विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या मुलांचं कौतुक करण्याचा बाल शक्ती पुरस्कारांमागे उद्देश आहे तर बालकांचा विकास त्यांचं संरक्षण आणि कल्याणाच्या क्षेत्रात अद्वितीय योगदान देणाऱ्या व्यक्ति आणि संस्थांना बाल कल्याण पुरस्कार दिला जातो उत्तर प्रदेशात अयोध्या इथं प्रस्तावित असलेल्या राम मंदिराचा नकाशा आणि संपूर्ण मंदिर परिसराचा आराखडा अयोध्या विकास प्राधिकरणानं आज एकमतानं मंजूर केला आहे त्यामुळे या मंदिराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे आता हे बांधकाम केव्हाही सुरू होईल

यामध्ये सर्वसाधारण सार्वजनिक आरोग्याचे उपाय समाविष्ट आहेत

श्वसनाचे शिष्टाचार सक्तीने पाळावे लागतील यामध्ये खोकताना किंवा शिंकताना चेहरा झाकून घ्यायचा आहे थुंकण्यास सक्त बंदी राहील सर्वांनी आपल्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवायचं आहे कोणताही आजार असेल तर तत्काळ त्याची माहिती द्यायची आहे केवळ कंटेनमेंट क्षेत्राच्या बाहेरील परीक्षा केंद्र चालू ठेवता येतील या क्षेत्रातील कर्मचारी किंवा विद्यार्थ्यांना परवानगी असणार नाही अशा विद्यार्थायंना अन्य मार्गाने परीक्षा देण्याची संधी देण्यात येईल किंवा नंतरच्या तारखेला त्यांच्या परीक्षा घेता येतील दोन व्यक्तिंमधील अंतर राखण्याच्या दृष्टिनं संस्थांमध्ये परीक्षेकरिता आसन व्यवस्था खोल्यांची संख्या पुरेशी असली पाहिजे पर्यवेक्षक आणि विद्यार्थी यांनी परीक्षा केंद्रात प्रवेश करतेवेळी आपल्या आरोग्याच्या स्थितीबाबत स्वतःहून घोषणापत्र सादर करायचे आहे सर्व नियमांची अंमलबजावणी होते आहे की नाही ते पाहण्यासाठी संस्थांद्वारे पुरेसे मनुष्यबळ संपूर्ण परीक्षा कालावधीत तैनात करायचे आहे परीक्षेच्या पूर्वी आणि नंतर परीक्षा वर्ग आणि अन्य सामायिक क्षेत्रांचे निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य राहील

मुंबईतील उच्चभू लोकांना अमली पदार्थ पुरवण्यात त्याचा हात आहे राजपुतची मैत्रिण रिया चक्रवर्ती आणि इतरांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासातून काही महत्वाचे धागेदोरे मिळाल्याचा दावा या विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला विभागानं गेल्या आठवड्यात दोनजणांना अटक केली होती त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे झैदला अटक करण्यात आली आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार